पदकांसह व्रिप्रा पदकतालिकेत अव्वलस्थानी नागरिकत्व स्धारणा कायदा देशभरात काल लागू झाला केंद्रसरकारनं यासंदर्भात राजपत्रीत अधिसूचना जारी केली

हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन या सहा अल्पसंख्यक समुदायांना हे नागरिकत्व दिलं जाणार आहे नागरिकत्व सुधारणा कायदयाविषयी जनतेच्या मनात काही राजकीय पक्ष विश्वास निर्माण करण्याऐवजी संभ्रम निर्माण करण्यांच काम करत आहेत अशी टीका केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री म्ख्तार अब्बास नकवी यांनी केली आहे ते काल लखनौ इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते काही राजकीय पक्ष चुकीचा प्रचार करुन युवावर्गाची दिशाभूल करत आहेत असा आरोप त्यांनी केला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत भारतीय सायबर गृन्हे समन्वय केंद्राचं उद्धाटन केलं तसंच राष्ट्रीय गून्हे सूचना पोर्टलचं लोकार्पण केलं

राष्ट्रीय सायबर ग्न्हे सूचना पोर्टल नागरिक केंद्री उपक्रम असून याम्ळे नागरिकांना पोर्टलच्या माध्यमातून सायबर गून्हयांशी संबंधित तक्रारी ऑनलाईन नोंदवता येतील

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ग्जरात राज्यातल्या गांधीनगर इथं महात्मा मंदीरात अनेक लोकाभिमुख प्रकल्पांचं उद्धाटन केलं विसवास या अत्याध्निक स्रक्षा प्रणालीचं त्यांनी उद्धाटन केलं तसंच नेत्रम प्रकल्प ऑनलाईन ई चलन या संकेत स्थळाचं तसंच आशवस्त या देशातल्या पहिल्या सायबर ग्न्हा प्रतिबंधक केंद्राचं उद्धाटन त्यांनी केलं

गांधीनगरमधाल्या गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते उपस्थित राहणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याअंतर्गत आज कोलकाता इथं पोहोचत आहेत या दौऱ्यात आज द्पारी त्यांच्या हस्ते काही प्रदर्शनं आणि कलादालनाचं उदधाटन होणार आहे त्यानंतर मिलोनियम पार्क इथल्या रब्रिद्र सेतू अर्थात हावडा ब्रिज इथं ध्वनी आणि प्रकाश कार्यक्रमाचं उद्धाटनही त्यांच्या हस्ते होईल यासह रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर मठालाही ते भेट देतील याशिवाय वारसास्थळांचा दर्जा असलेल्या चार ऐतिहासिक प्रातन वास्तूंच्या नूतनीकरणानंतर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्यांच लोकार्पणही होणार आहे उद्या ते कोलकाता पोटू ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापनदिनानिमित आयोजित कार्यक्रमाला हजर राहणार आहेत

कार्यक्रमाचं हे तिसरं वर्ष असून या कार्यक्रमात देशभरातून दोन हजारांह्न अधिक विद्यार्थी पालक आणि शिक्षक सहभागी होतील

परीक्षेच्या ताणावर कशा प्रकारे मात करायची याबाबत प्रधानमंत्री मार्गदर्शन करतील

तीन महिन्याच्या घसरणीनंतर ही वाढ नोंदवण्यात आल्याचं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आलं आहे

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जनसंपर्क आणि संवाद विभागानं महात्मा गांधीच्या दीडशेव्या जयंतीनिमित कर्नाटकमधल्या बेल्लारी इथं हंपी उत्सवाच्या ठिकाणी एका डिजीटल प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे

मुक्तता करण्यात आलेल्यांपैकी अनेकांना इतर राज्यातल्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं त्यांची आज सुटका होण्याची शक्यता आहे मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला त्यांचे पूत्र ओमर अब्द्र्ला माजी म्ख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची नजरकैद मात्र कायम ठेवण्यात आली आहे युक्रेनचं विमान पाडल्याप्रकरणी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी खेद व्यक्त केला आहे

ही मोठी दुःखद दुर्घटना असून अक्षम्य चूक आहे याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचं रुहानी यांनी ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे

शास्त्री यांनी देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी तसंच जवान आणि शेतकऱ्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ जय जवान जय किसानचा नारा दिला होता असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे आसाममधे गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवाक्रीडास्पर्धेत आज तिरंदाजी जिम्नॅस्टीक्स जुडो कबड्डी नेमबाजी टेबलटेनिस आणि हॉलीबॉलसह अनेक क्रीडाप्रकारातील सामने खेळले जाणार आहेत काल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जिम्नॅशियम प्रकारात त्रिपुराची प्रियांका दासगूप्ता आणि उत्तर प्रदेशच्या जतिनक्मार कनौजिया यांनी सुवर्णपदक पटकावलं तर तालबद्घ जिम्नॅशियम मध्ये महाराष्ट्राच्या अस्मी भदाडे हिनं सुवर्णपदक आणि श्रेया बंगाले हिनं रौप्यपदक पटकावलं कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपाशा तालुकदार हिनं कांस्य पदक मिळवून सर्वांची मनं जिंकली पहिल्या दिवशी स्पर्धेत तीन सुवर्णपदकं पटकावून त्रिपुरा पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे तर दोन सुवर्णांसह एकूण नऊ पदकं मिळवून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे

जखर्मींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे या द्र्घटनेबद्दल उत्तरप्रदेशचे म्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव दुःख व्यक्त केलं आहे तसंच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे